ते आज नागपूर इथं संघटनेच्या विजयादशमी मेळाव्यात बोलत होते राष्ट्रचा सन्मान वाढावा आणि येथे शांतता नांदावी यासाठी कार्यरत सगळे भारतीय हिंद्र असल्याचं ते यावेळी म्हणाले एचसीएलचे संस्थापक शिव नादर या मेळाव्याला प्रमुख उपस्थित होते

त्यानिमित्त भारतीय राज्यघटनेचे निर्माता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी देश विदेशातील बौद्ध धर्माचे अन्यायी दीक्षाभूमीवर पोहोचत आहेत बीड जिल्ह्यात पाटोदा तालुक्यातल्या सावरगाव घाट इथं केंद्रीय ग्रहमंत्री अमित शाह तसंच मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा मेळावा होणार आहे शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईत होणार असून पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यात पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत नांदेडच्या सचखंड ग्रुद्वाऱ्यात नवरात्रोत्सवानिमित्त अखंड चंडीका पाठ पठणाचा कार्यक्रम काल घेण्यात आला तर आज दसऱ्यानिमित्त नगर कीर्तन होणार आहे

जयपूर इथं आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते देशातील सुमारे पंचवीस टक्के परिसर वन क्षेत्र असून येणाऱ्या काळात हे तेहतीस टक्के करणं आवश्यक असल्याचं ते यावेळी म्हणाले

या दिनानिमित्त हवाई योद्धांबद्दल आणि त्यांच्या कुटूंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भारतीय वायू सेना अत्यंत समर्पण आणि उत्कृष्टतेने देश सेवा करत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात काढले आहेत मातृभूमीच्या रक्षणासाठी भारतीय हवाई दलाच्या समर्पितपणा आणि कटिबद्धतेचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे वायूदल देशाची सुरक्षा आणि अखंडतेसाठी कायम कटीबद्ध असल्याचं प्रतिपादन वायूदल प्रमुख राकेशकुमार सिंह भदोरीया यांनी केलं आहे वायूदल दिनाच्या मुख्य समारोहात ते गाझीयाबादमध्ये बोलत होते

या विमानामुळे भारतीय वायुदल अधिक सुसज्ज होणार आहे

कौनी बाराबीनादिना अवंतीपोरा भागातील बागेत काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या शोध मोहिमेदरम्यान उडालेल्या चकमकीत हा दहशतवादी मारला गेल्याचं सुरक्षा दलानं कळवलं आहे

यात चार आमदारांचाही समावेश आहे लोकसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेदरम्यान मतमोजणी केंद्रावर बेकायदेशीरपणे घुसखोरी आणि पत्रकार मारहाणप्रकरणी दाखल गुन्ह्य़ाच्या अनुषंगाने शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह आमदार पंडित ऊर्फ सुभाष पाटील धैर्यशील पाटील आणि अनिकेत तटकरे यांच्यावर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे